राष्ट्रवादी काँप्रेसनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्धभूमीवर नवी मुंबई जिल्हा प्रभारी म्हणून शिंदे यांची नियुक्ती केली आहे पक्षाच्या आघाड्या आणि विभागांसाठी राज्य समन्वयक म्हणून बसवराज पाटील नगराळकर यांची नियुक्ती झाली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काल शिंदे आणि नगराळकर यांना नियुक्तीची पत्रं दिली बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेनं किशोरी पेडणेकर यांना तर उपमहापौर पदासाठी सुहास वाडकर यांना उमेदवारी दिली आहे पेडणेकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उदगीर श्रेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ रामप्रसाद लखोटिया यांना यंदाचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रीय एकात्मता संस्थेचे सचिव डॉ शरद अदवंत यांनी काल औरंगाबाद क्रिं या पुरस्काराची घोषणा केली कृष्ठरोग निर्मुलन कुटुंब नियोजन अंधत्व रक्तदान अशा विविध क्षेत्रात डॉ लखोटिया यांनी उल्लेखनीय काम केलं आहे

संघटनेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी काल औरंगाबाद क्वें वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली गेल्या अडीच वर्षांपासून खासगी अनुदानित शाळांमधे शिक्षक भरती झाली नसून रिक्त पदावर लवकरात लवकर भरती करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली